त्यामुळे गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळानं पुन्हां एकदा नव्यानं अध्यादेश जारी केला त्रिवार तलाक बंदीबाबतच्या कायद्याचा दुरुपयोग होऊ नये यासाठी संबंधित आरोपीला सुनावणीपूर्वी जामीन देण्याबाबतच्या तरतुदी या अध्यादेशात समाविष्ट करण्यात आल्या आहेत

वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर राज्यांना मिळणा या कमी महसुलाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय मंत्रीगट स्थापन करण्यात आला आहे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली अध्यक्ष असलेल्या वस्तू आणि सेवा कर मंडळानं गेल्या बैठकीत अशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला होता वस्तू आणि सेवा कर मंडळानं प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत हा मंत्रीगट राज्यांना अधिक महसुल मिळवून देण्याच्या उपाययोजना सुचवण्याबरोबर आता पर्यंतच्या जीएसटीच्या डेटाचं विश्लेषण करणार आहे बिहार पंजाब हिमाचल प्रदेश उत्तराखंड जम्मू कश्मीर ओदिशा आणि गुजरात या राज्यांना प्रचंड महसूल तूट सोसावी लागली आहे

सर्व जाती धर्मातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण देणा या विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या विधेयकातील दुरुस्तीला मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलं होतं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 सर्व जाती धर्मातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्वल घटकांना सरकारनं दिलेलं दहा टक्के आरक्षण फक्त आरक्षण नसून नव भारताचा आत्मविधास वाढेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले आतापर्यंत लागू असलेल्या आरक्षणात या नव्या आरक्षणामध्ये कोणताही परिणाम होणार नाही असं ते म्हणाले नवी दिल्लीत रामलिला मैदानात भरलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय परिषदेत काल दुस या आणि अंतिम दिवशी समारोप सत्राला संबोधित करताना ते बोलत होते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 देशाच्या इतिहासात पहिल्यादाच कुठल्याही भ्रष्टाचाराचा आरोप नसलेलं सरकार सध्या सत्तेवर असून देश विकासाच्या मंत्रावर आगेकूच करत आहे असं मोदी यांनी सांगितलं कुंभमेळ्यासाठी उत्तरप्रदेशातील प्रयागराज तीर्थक्षेत्रं सज्जं झालं आहे

मकरसंक्रांती निमित्त मंगळवारी होणा या शाही स्नानानं कुंभमेळ्याला सुरुवात होईल

अटक आरोपी खुंती जिल्ह्यातल्या जोजोहतु या गावचा असून भाजोहारी सिंग मुंडा असं त्याचं नाव आहे अटक आरोपी बऱ्याच काळापासून फरार होता संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आजपासून दोन दिवसांसाठी अंदमान निकोबार लष्कर तळाला भेट देण्यासाठी रवाना झाल्या आहेत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 गुजरात उच्च न्यायालयानं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्याविरोधात सहा आरोप निश्वित केले आहेत

त्यांच्या विजयाला भाजपा नेते बलवंतसिंग राजपुत यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं

गुरु गोविंद सिंग यांनी समाजातील तळागाळातील लोकांसाठी लढा दिला असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं

ज्यावेळी गरिब तसंच दिनदुबळ्यांचा आवाज दाबला गेला त्यावेळी गुरुगोविंदसिंग गरिबांच्या बाजूनं खंबीरपणे उभे राहिले असंही मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे गुरु गोविंदसिंग यांनी आपलं आयुष्य सत्य न्याय आणि दयेच्या मार्गानं लोकांसाठी वेचलं असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे

त्यांचे पिता गुरु तेगबहादूर सिंग यांच्या नंतर वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांनी गुरुपदाची धुरा सांभाळली बेस्टचा संप मिटवण्यासाठी आणि निश्चित तोडगा काढण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काल झालेली उच्चस्तरीय बैठक निष्फळ ठरली त्यामुळे बेस्टचा संप चिघळण्याची शक्यता आहे बेस्ट प्रशासनानं कामगारांच्या मागण्या मान्य करण्याबाबत लेखी आश्वासन देण्यास नकार दिल्यानं कृती समितीनं बेस्टचा संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे

काल झालेल्या बैठकीत मुख्य सचिव डी

जेन परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशीषकुमार सिंह पालिका आयुक्त अजोय मेहता नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी कृती समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली मात्र लेखी आबासन देण्यास ठाम नकार दिला दरम्यान संप मिटला नाही तर सोमवारी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे बेस्ट कामगारांच्या संपामुळे आधीच मुंबईकरांचे हाल सुरू असताना आता ओला उबेर चालकांनीही संपाचा इशारा दिला आहे कंपनीनं चालकांवर जाणीवपूर्वक कारवाई करण्यास सुरूवात केली असून स्वतःच्या गाड्या रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यामुळे आपल्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असल्याचं कारण देत ओला उबेर चालक मालक संघटनेनं पुढच्या आठवड्यात संपाचा इशारा दिला आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आज दोन दिवसाच्या उजबेकीस्तानच्या दौ यासाठी असून काल त्यांनी उजबेकीस्तानचे परराष्ट्रमंत्री अब्दुलाजिज कामिलाव्ह यांच्याशी द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा केली व्यापार संरक्षण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मुद्यांवर त्यांनी चर्चा केली असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विटरवर सांगितलं या चर्चेमुळे भारत मध्य आशिया संवादामुळे या क्षेत्रातील भारताचे संबंध नव्या उंचीवर जाऊन पोचतील असंही कुमार यांनी म्हटलं आहे उत्तरप्रदेशात आपला पक्ष संपूर्ण ताकदीनं निवडणूक लढवेल असं काँग्रेस अध्यक्ष राह्ल गांधी यांनी म्हटलं आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तरप्रदेशात काँप्रेसला वगळून समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांनी युती जाहीर केल्यानंतर दुबई इथून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली या दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाबद्दल आपल्या मनात प्रचंड आदर असून त्यांची जी इच्छा आहे त्यानुसार निर्णय घेण्याचा त्यांना हक्क आहे असं गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं बंगळुरू इथं आयोजित प्रीमियर बर्द्धींटन लीगमध्ये आज मुंबई रॉकेट्स आणि बंगळुरू रव्तिर्स यांच्यात सामना रंगणार आहे उपांत्य फेरीत मुंबई रॉकेट्स संघानं हैदराबाद हंटर्स संघाचा पराभव केला तर बंगळुरू रस्त्रिसंनं अवधे वॉरीयर्सला हरवलं मुंबईसाठी ही चांगली संधी आहे याआधी पहील्या दोन सत्रात मुंबईला दिल्ली अस्ति आणि चेन्नई स्मर्धार्स या संघांकडून हार पत्करावी लागली होती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

हवामान खात्यानं आजही खराब हवामानाचा इशारा दिला आहे पर्यटकांना या संदर्भात वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे कश्मीर खो यात अनेक ठिकाणी तापमापकातील पारा शून्यावर पोचला आहे राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी लोरी मकर संक्रांती पोंगल भोगली बीडू उत्तरायन आणि पुश पर्व या सणांनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत या सणांचा उत्सव म्हणजे देशातल्या लाखो शेतकऱ्यांच्या अपार कष्टाचा सन्मान आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे